भारत चीन सीमा भागातल्या स्थितीबाबत येत्या श्क्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावण्यात आली

कोरोंच्या पार्श्वभूमीवर कर्ज परतफेडीची प्रक्रिया पूर्णपणे बँकांवर सोडून न देता सरकारने हस्तक्षेप करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

अमरावती जिल्ह्यात परंपरागत शेतीला फटदेत सोयाबीन लागवडीसाठी ब्रॉड बेस फरो पद्धतीचा अवलंब प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी येत्या श्क्रवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे या ऑनलाईन बैठकीत विविध राजकीय पक्षांचे अध्यक्ष या बैठकीत सहभागी होणार असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं कळवलं आहे भारत चीन सीमा भागातल्या स्थितीबीबत प्रधानमंत्री या नेत्यांशी चर्चा करणार आहेत

अमेरिकेच्या ग्प्तचर अहवालात ही माहिती दिली आहे ही गंभीर जखमी आणि मृतांची एकत्रित संख्या असल्याचं या अहवालात म्हटलंय या भागात जैसे थे स्थिती असताना ती बदलण्याचा एकतर्फी प्रयत्न चीनच्या बाजूनं झाल्यामूळे ही चकमक उडाल्याचं परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलं आहे या चकमकीत दोन्ही बाजूंची जीवितहानी झाली याआधी उच्चस्तरावर झालेल्या कराराचं प्रामाणिकपणे पालन चीननं केलं असतं तर ही हानी टळली असती असंही परराष्ट्र मंत्रालयानं म्हटलंय दरम्यान गलवान खोऱ्यात चीनी लष्कराशी झालेल्या चकमकीत शहीद झालेल्या भारतीय जवानांना संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आदरांजली वाहिली आहे सैनिकांचे प्राण गमावणं वेदनादायी आणि अस्वस्थ करणारं आहे असं ट्वीट त्यांनी केलंय त्यांच्या साहस आणि शौर्याचा देशाला अभिमान असून या कठीण समयी सारा देश त्यांच्यासोबत आहे असंही त्यांनी म्हटलं आहे

या राज्यामधे महाराष्ट्राचा समावेश आहे म्ख्यमंत्र्यांसोबत त्यांची ही सहावी बैठक आहे

याचं थेट प्रक्षेपण द्ररदर्शन तसंच इतर डिजिटल व्यासपीठांवर सकाळी साडेसहाला केलं जाईल

त्यानंतर पावणे आठ वाजता योग विषयातल्या तज्ञांची म्लाखत प्रक्षेपित केली जाईल आय्ष मंत्रालयातर्फे यावर्षी घरामध्ये योग आणि कुटुंबासोबत योग हा विषय घेऊन आंतरराष्ट्रीय योग दिनाचा कार्यक्रम आखला आहे

न्यायमूर्ती अशोक भूषण यांच्या नेतृत्वाखालच्या खंडपीठानं आज याबाबत नाराजी व्यक्त केली एकदा म्दतवाढ दिल्यानंतर त्यामागचं उद्दिष्टं जपलं गेलं पाहिजे आणि सगळ्या गोष्टी बँकांवर सोडून देता येणार नसल्यानं सरकारनं यात हस्तक्षेप केला पाहिजे असं न्यायालयानं सांगितलं बँकांनाही त्यांच्या ठेविदारांना व्याज द्यायाचं असल्यानं कर्जाच्या हप्त्यांवरचं व्याज पूर्णपणे माफ करणं बँकांसाठीही कठीण आहे असं केंद्र सरकार आणि रिझर्व्ह बँकेच्या वतीनं सॉलिसीटर जनरल त्षार मेहता यांनी न्यायालयाला सांगितलं

हे लक्षात घेता अशी व्याजमाफी बँकाच्या आर्थिक स्थैर्याला धोका निर्माण करणारी ठरेल आणि ठेविदारांचं हितही त्याम्ळं धोक्यात येईल असं ते म्हणाले याबाबत सरकार आणि रिझर्व्ह बँकेनं स्थितीचा आढावा घ्यावा दरम्यानच्या काळात इंडियन बँक असोसिएशननं नवीन मार्गदर्शक तत्वं आखण्याबाबत चाचपणी करावी असं सांगून न्यायालयानं या प्रकरणी ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात स्नावणी घ्यायचं जाहीर केलं आहे

आज आणखी एक पॉझिटिव्ह अहवाल प्राप्त झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहेत

महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं परीक्षांच्या नव्या तारखा जाहीर केल्या आहेत

यापूर्वी एप्रिल मे मध्ये या परिक्षांचे आयोजन करण्यात येणार होते मात्र कोरोनाम्ळं या परीक्षा प्रढे ढकलण्यात आल्या आहेत कंपनी सेक्रेटरी अभ्यासक्रमाची ज्लै महिन्यात होणारी परीक्षा प्ढे ढकलण्यात आली आहे

राष्ट्रीय स्तरावरची पात्रता आणि प्रवेश परिक्षा अर्थात नीट प्ढे ढकलल्याची अफवा खोटी असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे अशा प्रकारची सूचना समाजमाध्यमांवर फिरत असल्याम्ळे विदयार्थ्यांमध्ये गोंधळाचं वातावरण होतं

जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन नागपुर जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी केले आहे बियाणे खते व किटकनाशके खरेदी करताना शेतकऱ्यांनी काळजी घ्यावी ग्णवत्ता व दर्जाची हमी देणाऱ्या अधिकृत विक्रेत्याकडूनच खरेदीस प्राधान्य द्यावे बनावट भेसळय्क्त बियाणे खते किटकनाशके खरेदी टाळण्यासाठी अधिकृत विक्रेत्याकडूनच पावतीसह निविष्ठा खरेदी करा विना पावतीने कोणतीही निविष्ठा खरेदी करु नये असे आवाहन नागप्र कृषी विभागाने केले आहे

कोरोना संकटकाळच नव्हे तर इतरही काळात नैसर्गिक आपदा संकटे ताणतणावांचे प्रसंग अशा कठीण काळात सकारात्मकता वाढविण्यासाठी व मनोबल दृढ ठेवण्यासाठी मेडिटेशनची खूप मदत होते त्याम्ळे कोरोना संकटकाळात जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठीही मेडिटेशन कार्यक्रम आयोजित करण्यात आला

म्ख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जिजाऊंना अभिवादन केलं राजमाता जिजाऊ या नेतृत्व कर्तृत्व आणि मातृत्वाच्या मूर्ती होत्या त्यांच्या नजरेतील स्वराज्य आणि स्राज्य आणण्यासाठी प्रयत्नशील राह असं म्ख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे डॉक्टर नसल्याने दवाखान्यातील कंपाउंडरनेच उपचार केल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा संशय असल्याची घटना आज वर्धा जिल्ह्यातील सेलू इथं घडली संतप्त गावकऱ्यांनी आरोग्य केंद्राची तोडफोड केल्याची माहिती आमच्या प्रतिनिधीने दिली आहे

परंपरागत पेरणीला फाटा देत अमरावती लगत असलेल्या कामुंजा गावातील शेतकऱ्यांना कृषी विभागाकडून उत्पन्नवाढीसाठी ब्रॉड बेस फरो पेरणी पद्धतीचे प्रशिक्षण देण्यात आले शेतातून पाणी वाहून जाऊ नये म्हणून उताराला आडवी पेरणी करावी अशा सूचना शेतकऱ्यांना तज्ञांकडून वारंवार दिल्या जात होत्या काही प्रमाणात शेतकरी अवलंब करीत होते पण आता जलस्थानी मृदा संधारण व्हावे आणि शेतकऱ्यांच्या उत्पादनांमध्ये भर पडावी यासाठी कृषी विभागाकडून सोयाबीन पेरणी साठी शेतकऱ्यांनी बी बी एफ म्हणजेच ब्रॉड बेस फरो या पेरणी पद्धतीचा अवलंब करून पेरणी करावी यासाठी जिल्ह्यामध्ये शेतकर्यांना प्रात्यक्षिक दिले जात आहे